पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल नवी दिल्ली इथं झालेल्या व्यापक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला सौदी नागरिकांना ई विसा सुविधा लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसोबत संशोधन आणि विकास यासाठी उभय देशांमध्ये सहकार्याला वाव असल्याचं चर्चेनंतर जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे एखाद्या परदेशी कंपनीला टाळं ठोकल्यानं सौदी अरेबियात अडकून पडलेल्या भारतीय कामगारांशी संबंधित समस्या सोडविण्यासही त्या देशानं मान्यता दिली

या मार्गामुळे तळोजा एमआयडीसी क्षेत्र उर्वरित एमएमआरडीए क्षेत्रासोबत जोडलं जाणार आहे

महाराष्ट्र गौरव प्रस्कार योजनेंतर्गत सैन्य दलातील शौर्यपदक आणि सेवापदकधारकांना प्राप्त होणाऱ्या सर्वच पदकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे

शासकीय अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक मिळून जनजागृतीकरिता कार्यशाळा परिसंवाद निबंध स्पर्धा विद्यार्थी मेळावे प्रदर्शने यासारखे कार्यक्रम हाती घेतील अशी माहिती अन्न आणि नागरी प्रखठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली

विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात हे अभियान राबविलं जाईल सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि त्यांचे मतदान केद्रांवरील सहाय्यक यांनी मतदान केंद्रांवर उपस्थित राहन सर्व पात्र मतदारांची नोंदणी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे सर्व मतदान केंद्रांवर मतदार यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी यादीत नाव नोंदणीकरिता या संधीचा सर्व पात्र मतदारांनी लाभ घेण्याचं आवाहन डॉ म्हैसेकर यांनी केलं आहे भकंप पालघर पालघर जिल्ह्यातला डहाणू तलासरी आणि आसपासचा परिसर काल पुन्हा विविध तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला गेल्या सुमारे चार महिन्यांपासून या भागात वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत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

मंडळाच्या अध्यक्ष शक्तला काळे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली प्रश्नपत्रिका फटली सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठात विधी शाखेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच संकेतस्थळावर जाहीर केल्याप्रकरणी विद्यापीठाकडे तक्रारी आल्या होत्या ही बाब विद्यापीठानं गांभीर्यानं घेतली आहे कुलगुरुंनी यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवलं जाणार आहे तसंच ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल पवार नांदेड आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँप्रेस राष्ट्रवादी कांप्रेस महाआघाडीची पहिली प्रचार सभा काल नांदेडमध्ये घेण्यात आली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभेला संबोधित केलं दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते याप्रसंगी उपस्थित होते मालेगाव नाशिक मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या छायाप्रतीचा पुरावा म्हणून वापर केल्यावरून काल राष्ट्रीय तपास यंत्रणेला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं गहाळ प्रावे आणि साक्षींच्या छायाप्रती चालणार नाहीत असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे

मंगळवारी रात्री ही घटना घडली

आंतरराष्ट्रीय क्रिस महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर यांच्या हस्ते या स्पर्धेचं मंगळवारी उद्घाटन झालं अखिल भारतीय क्रि महासंघ महाराष्ट्र क्रि संघटना आणि सिंधुद्र्ग जिल्हा क्रि संघटनेनं या स्पर्धांचं आयोजन केलं आहे हवामान मराठवाङ्याच्या काही भागात काल पावसाच्या त्रळक सरी पडल्या तर काही ठिकाणी गारपीट झाली जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यतल्या काही भागात काल रात्री आठच्या सुमारास जोरदार पाऊस झाला तीर्थपरी वडीरामसगाव परिसरात थोडा वेळ हलकी गारपीटही झाली उद्या सकाळपर्यंत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे